नायर रुग्णालयातील डॉ

पायल तडवीनं जातीवाचक रँगीगला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची दखल घेत राज्य महिला आयोग नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटिस बजावली आहे रँगीग विरोधी कायदयाची अंमलबजावणी नायर रुग्णालयात होते का याची सखोल चौकशी करावी तसंच हे रँगीग प्रकरण आणि एकंदरच होत असलेल्या रँगीगबाबत काय कार्यवाही केली याचा अहवाल सादर करावा असा आयोगानं म्हटलं आहे नायर रुग्णालयातील डॉ पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे

पायल तडवी आदीवासी समाजाची होती तिचा जातीवरून मानसिक छळ केला जात होता या रणिंगला कंटाळून तीने आत्महत्या केली असा आरोप करुन उच्च शिक्षित लोकांच्या मनातूनही जात जात नाही हे अत्यंत निषेधार्ह आहे असं ते म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली असून यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी सांगितलं ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी का द्यायला हवी हे पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना समजून सांगणार आहेत असं ते म्हणाले चारा छावण्या किंवा जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था यांकडे सरकारनं लक्ष दिलेलं नाही त्यामुळे सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी पक्षाची आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं विजयाम्ळे भाजपा शिवसेनेत अहंकार निर्माण झाला आहे अशा आरोपासह भाजपा सेना य्तीला मतांच्या विभाजनांचा लाभ मिळाला असा दावा त्यांनी केला भाजपा सेना य्तीला लोकसभेत मिळालेलं यश विधानसभेत मिळणार नाही असंही नवाब मलिक यांनी ठामपणे सांगितलं म्ंबईत मातोश्री या शिवसेनेचे अध्यक्ष उदधव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी शिवसेना नेत्यांची बैठक ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे या बैठकीत लोकसभा निवडणकीचे निकाल केंद्रीय आणि राज्यमंत्रिमंडळ विस्तार यावर चर्चा होणार आहे संजय राऊत एकनाथ शिंदे दिवाकर रावते चंद्रकात खैरे यांच्यासह अनेक नेते मातोश्री इथं दाखल झाले आहेत

अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

अग्निशमन तपासणी सारख्या अत्यावश्यक गरजा ग़हनिर्माण संस्था गांभीर्यानं घेत नाहीत असं महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आज ठाणे इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं अग्निशमन यंत्रणा मलनिसारण टाक्यांची सफाई याबाबत असलेल्या सुरक्षाविषयक नियमांची माहिती गृहनिर्माण संस्थांनी बाळगणं आवश्यक असून त्यांनी अशा द्र्घटना टाळायला हव्यात असं ते म्हणाले याबाबत जनजागृती करण्यासाठी ठाण्यात येत्या शुक्रवारपासून तीन दिवसांचं हाऊसिंग एक्स्पो अर्थात गृहनिर्माण संस्थांसाठीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे अशी माहितीही राणे यांनी दिली शेतकरी शेतीविकासाच्या प्रवाहात मागे पडलेल्या शेतकऱ्यांना बांबूतज्ञांनी सहकार्य केलं पाहिजे बांबू लागवडीमुळे शेतीची सुपिकता वाढते झारखंड मध्ये मुख्यमंत्री बांबू योजना सुरू आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही विशेषत यवतमाळ जिल्ह्यात बांबू लागवड वनशेतीची गरज आहेअसं संशोधन सहयोगी संचालक डॉ प्रमोद यादगीरवार यांनी सांगितलं

पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठाशी संलग्न यवतमाळचं विभागीय कृषी संशोधन केंद्र आणि प्र

रूईकर ट्रस्ट यवतमाळ यांच्या संयुक्त विदयमाने बांब् लागवड आणि बांब् उदयोगशास्त्र या विषयावर वनशेती कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेला प्रम्ख मार्गदर्शक म्हणून यादगीरवार उपस्थित होते

जागतिक शेअर बाजारातला सकारात्मक कल आणि परदेशी निधीचा वाढलेला ओघ याम्ळे निर्देशांक वधारले असं बाजार विश्लेषकांनी सांगितलं मेंदूमध्ये दोष असलेल्या अर्भकाच्या गर्भपातासाठी अन्मती मागणाऱ्या जोडप्यांनं जन्म दिलेल्या एक दिवसाच्या तान्ह्या बाळाची काळजी राज्य सरकारनं घ्यावी असे निर्देश मृंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत सात महिन्याच्या गर्भात मेंदुदोष असल्याचं आढळल्यानंतर रोजंदारीवर मजूर असलेल्या जोडप्यानं आपल्याला या बाळाची प्ढे काळजी घेणं आर्थिक दृष्ट्या परवडणारं नाही असं सांगत गर्भपाताची मागणी करणारी याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका दाखल केल्यानंतर काही दिवसातच ही महिला प्रसूत झाली आता या बाळाची प्रकृती चिंताजनक असून त्याची पुढील सर्व काळजी राज्य सरकारने घ्यावी असं या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं विधानपरिषदेचे माजी सभापती तसच सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडण्कीसाठी सांगली भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशम्ख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला येत्या सात जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे

ग्णपत्रिका मात्र नंतर मिळतील

या प्रकरणात निवडणूक विभागानं केंद्र निहाय अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या दराची मरमा गावांच्या मध्ये असलेल्या जंगलात आज सकाळी पोलिस आणि नक्षलवादयांमध्ये चकमक उडाली

पोलिसांनी जोरदार प्रत्यूतर देताच नक्षली जंगलात पसार झाले घटनास्थळावरुन पोलिसांनी नक्षल्यांच्या बंदका आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे या चकमकीत काही नक्षली जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे जालना राजूर मार्गावर राजलक्ष्मी फर्टिलायझर कंपनीजवळ गाळ वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परनं आज दुपारी दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याला उडवलं या भीषण अपघातात तरुण जागीच ठार झाला तर त्याच्या पत्नीचा औरंगाबादला उपचारासाठी घेवून जाताना रस्त्यातच मृत्यू झाला अपघातग्रस्त दोघेही भोकरदन तालुक्यातील जानेफळ मिसाळ इथले रहिवासी आहेत गरोदर पत्नीला रुग्णालयात तपासणीसाठी घेवून जात असताना ही दुर्घटना घडली दरम्यान पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतलं आहे पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या पत्रकारांनी आज अलिबागमध्ये मोर्चा काढला पत्रकार भवनापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला पत्रकारांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदार जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली

तसच बेकायदेशीररित्या मतदान कक्षात घ्सल्याबद्दल जयंत पाटील आमदार पंडित पाटील आमदार धैर्यशील पाटील आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले असले तरी कारवाई करण्यात आलेली नाही असं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे ध्ळे जिल्ह्यातल्या उपसा सिंचन योजनांची संथ गतीनं सुरु असलेली द्रुस्ती तात्काळ करून या उपसा सिंचना योजना तात्काळ कार्यान्वीत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱयांनी आज पासून बेम्दत उपोषण स्रु केलं आहे नंद्रबार जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर जवळपास दोनशे शेतकरी उपोषणाला बसले आहेत

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना आज औरंगाबाद इथं या संदर्भात पत्र देण्यात आलं

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर चिल्हार मार्गावर ग्ंदले इथं रस्त्यालगत असलेल्या फर्निचरच्या गोदामाला लागलेली आग अग्निशमन दलानं आटोक्यात आणली आहे

या दूर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे नैऋत्य मोसमी पावसाला पोषक परिस्थिती निर्माण करणाऱ्या अरबी सम्द्रातल्या भूमध्यसागरी प्रवाहातल्या बदलामुळे मान्सूनचं आगमन लांबल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे